या चांद्रयानाचा जीन भाग आहती चंद्राभोवती विशिष्ट कक्षतीभ्रमण करणारं भ्रमणयान चंद्राच्या पृष्ठभागावर चालणारं प्रज्ञान हव्विहन आणि तव्विहन चंद्रावर अलगद उतरवणारं विक्रम हव्विन

पडवी यांना विधिमंडळ गट नस्पिकी नियूक्त करण्यात आलं आह आबरोबरचं पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य आठ समित्या स्थापन केल्या आहेत

जालना पोलिस स्थानकातल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी काल निलंबित कलि ठाण्यात तक्रार दख्यासाठी आलख्या एका महिलांची या कर्मचाऱ्यांनी अरस्त्री करत चुकीची वागणूक दिली असा आरोप त्यांच्याविरूद्ध होता चौकशीत हविन्ही कर्मचारी दोषी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली अकोला जिल्हा आणि सत्र न्यायालयाच अितिरिक्त इमारतीचे उद्घाटन काल सर्वोच्च न्यायालयाच स्पायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ता करण्यात आलं यावळी न्यायमूर्ती रवी दर्षांड न्यायमूर्ती प्रदीप दर्षांमुख न्यायमूर्ती सुनील शुक्र न्यायमूर्ती जका हक न्यायमूर्ती विनय दर्शपांडा आदींची उपस्थिती होती

अमरावती जिल्ह्यात जूनच्या शक्तिच्या आठवड्यात पावसाला सुरवात झाल्यानं शक्तिकऱ्यांनी पर्णीला सुरुवात कल्ली